मान्सूननं बहतांश महाराष्ट्र व्यापला उर्वरित भागात आज आगमन अपेक्षित लोकसभा राज्यसभा मुंबई गोवा महामार्गाचं काम एक वर्षात पूर्ण करणार असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत सांगितलं वाहन चालवण्याचा परवाना स्मार्ट कार्ड स्वरूपात बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली लोकसभेत आधार सुधारणा विधेयक जम्मू काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयक आणि विशेष आर्थिक क्षेत्र सुधारणा विधेयक ही तीन महत्त्वाची विधेयकं सादर झाली बँकेचं खातं उघडण्यासाठी किंवा मोबाईल जोडणीसाठी आधार हे ओळखीचं प्रमाणपत्र म्हणून ऐच्छिकपणे वापरण्याला परवानगी देणारी द्रुस्ती नव्या आधार सुधारणा विधेयकाद्वारे करण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाच्या प्रस्तावावरची चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहात काल सुरू झाली विधानसभा राज्यातल्या दुष्काळ घोषित झालेल्या भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क राज्य शासन देत असून यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांचं शुल्कही शासन देणार आहे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली तसंघ सरकारी नोकऱ्यांप्रमाणेच खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी दिली

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा तसंच मराठी सक्तीसाठी कायदा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या संदर्भात साहित्यिकांच्या एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली मराठी समुद्ध करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली मराठी शिक्षण कायदा मराठी भाषेला अभिजात दर्जा मराठी भाषा भवन मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना याबाबतही बैठकीत चर्चा झाली विरोधी पक्ष नेते विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची काल निवड झाली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं

विरोधकांनी मांडलेला जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेण्यात आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली विधान परिषद राज्यात जलयुक्त शिवार अभियानाध्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी यावर उत्तर दिलं

पालखी हरिनामाचा गजर करत हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल देहुमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मनात विठुरायाच्या भेटीची ओढ मुखात हरीनाम असलेल्या हजारो वैष्णवांच्या साक्षीनं आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं काल पंढरप्रकडे प्रस्थान ठेवलं प्रस्थान सोहळ्यानिमित्त काल पहाटे शिळा मंदिर आणि मुख्य मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली त्यानंतर परपरेप्रमाणे किर्तन झाल्यानंतर मुख्य भजनी मंडपात प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक विधी आटोपल्यानंतर पालखी दुपारी मंदिराबाहेर प्रस्थानासाठी बाहेर पडली या वेळी देऊळवाङ्यात उपस्थित भक्तांनी विठनामचा एकच जयघोष केला प्रदक्षिणा पूर्ण करून केल्यानंतर पालखी आपल्या पहिल्या मुक्कामी इनामदार वाड्यात दाखल झाली आज सकाळी पालखी आपल्या आकुर्डी इथल्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल

त्यासाठी हजारो भाविक अलंकापूरीत दाखल झाले असन इंद्रायणीचा तीर विठरायाच्या गजरानं द्मद्मन गेला आहे दुपारी चार च्या सुमारास सर्वप्रथम गुरु हैबतबाबा यांच्यावतीनं माऊलींची आरती होईल आणि नंतर संस्थानची आरती झाल्यानंतर माउलींच्या पादुका पालखीत ठेवल्या जातील उद्या दोन्ही पालख्या पूणे मुक्कामी पोचतील

या वारीत सरकारी जनसंपर्क अभियान चालतं वार्ताहर वृत्तांकन करतात पण यंदा प्रथमच पत्रकारांची संघटना नॅशनल यूनियन ऑफ जर्नालिस्टस् वारीत सहभागी होणार आहे या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी काल मुंबईत ही माहिती दिली मानवता मूल्य आणि निसर्ग संगोपनाचा प्रचार प्रसार एनयुजे चे सदस्य वारीत करणार आहेत

जळगाव जळगाव जिल्ह्यातल्या मेह्णबारे पंचायत समिती गणाच्या पोट निवडणूकीत पुन्हा भाजपाचा विजय झाला आहे या पोटनिवडणुकीमुळे पंचायत समिती मधील पक्षीय बलाबल समान झाले आहे

तर येहळेगाव तुकाराम जिल्हापरिषद गटाच्या पोट निवडणुकीत भाजपाचा विजय झाला राजीनामा रिझर्व बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी काल कार्यकाळ संपण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे मराठा वैद्यकीय पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मराठा आरक्षण लागू करण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे वाशीम दमदार पावसामुळे वाशीम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे यंदा मान्सून लांबणीवर पडल्यानं मूग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे त्यामुळे कमी धोक्याचं पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकमध्ये मुथूट फायनान्स या कंपनीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे जितेंद्र राजपूत असं त्याचं नाव आहे यवतमाळ विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी सुयोग्य मार्गदर्शन मिळावं या हेतूनं यवतमाळ जिल्ह्यात प्रसद इथं ग्रामीण भागातली पहिली ई स्टीम अविष्कार प्रयोगशाळा काल सुरु झाली ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांच्या संकल्पनेतून ही प्रयोगशाळा साकारली आहे तुडवी आत्महत्या प्रकरण पायल तडवी आत्महत्या प्रकरणातल्या तीनही आरोपी डॉक्टरांचा जामीन अर्ज काल मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फेटाळून लावला

या विजयामुळे बांगलादेश स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकवून ठेवण्यात सध्यातरी यशस्वी झाला आहे हवामान राज्याच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार मध्ये तो अजून पोहोचला नसला तरी आज पोहोचेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहताश ठिकाणी मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी मूसळधार वृष्टी होऊ शकते मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार सरींची हजेरी अपेक्षित आहे